त्यानंतर ही संख्या टप्प्याटप्प्यानं घटत गेली

कोरोनामुक्तांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे मुंबईत धारावीमधली कोरोनाबाधितांची संख्या आता शंभरच्या प्रढं गेली आहे या पार्श्वभूमीवर खास धारावीसाठी आजच डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांची तातडीची भरती होत आहे

पुण्यात एका पोलीस शिपायाला आणि त्यांच्या पत्नीला कोरोना संसर्ग झाल्याचं आढळलं आहे या दोघांना पिंपरी चिंचवडच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे त्यांच्याशी संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचं काम सुरु आहे

नाशिक शहरात आणखी चार कोरोनाबाधित आढळले असुन त्यामुळे नाशिक शहरातल्या बाधितांची संख्या आता नऊ झाली आहे

मात्र तो कोरोनाबाधित असल्याचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात उत्तम काम झालं असून त्यामुळे लवकरच जिल्हा करोनामुक्त होईल असा विश्वास रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी आज केला आहे ते आज करोनाविषयक कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर बोलत होते जिल्ह्यात आतापर्यंत सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यातल्या एकाचा मृत्यू झालाय एका रुग्णाला उपचारानंतर घरी पाठवलं असून इतर चौघांची प्रकृती सुधारत आहे

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तिन्ही कोरोनो विषाणू बिधीत रुग्णांचा चौदा दिवसांच्या उपचारानंतरच्या पहिल्या चाचणीचा अहवाल आज नकारात्मक आला आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचीव लव अगरवाल यांनी आज ही माहिती दिली

रपिंड अँटीबॉडी चाचण्या फक्त हॉटस्पॉट क्षेत्रातच व्हाव्यात असं ते म्हणाले लॉकडाऊनत्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सह सचीव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी दिली पुढच्या आठवड्यात सुरु होणाऱ्या रमजान महिन्यात मुस्लिम बांधवानी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी एकत्रित न येता घरातच नियमित नमाज तरावीह पठण आणि इफ्तार हे धार्मिक कार्यक्रम करावेत असं आवाहन राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विकास विभागानं केलं आहे देशभर लागू असलेल्या टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व धर्मांचे धार्मिक कार्यक्रम प्रार्थना आदींवर निर्बंध घातले आहेत त्यानुषंगानं कोणत्याही धार्मिक कारणासाठी एकत्र न येण्याबाबत केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयानं सूचना दिल्या आहेत त्यानुसार राज्यातल्या सर्व मुस्लिम बांधवांना राज्य सरकारनं हे आवाहन केलं आहे

पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजार करण्यात आलं

हे नागरिक अहमदनगर जिल्ह्यात मुकृदनगर जामखेड नेवासा इथ धार्मिकस्थळी राहिले होते पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करून या सर्वांना ताब्यात घेतलं आणि त्यांची वद्धक्रीय तपासणी केली आहे त्यांना अहमदनगर जिल्ह्यात वास्तव्यासाठी मदत करणाऱ्यांविरूद्ध याआधीच गुन्हा नोंदवला आहे

टाळेबंदीच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यापुढेही नियमित सुरु राहील त्यांची कोणतीही गस्कीय होणार नाही असं आशावासानं उपमुख्यमंत्र्यांनी दिलं आहे

प्रदेश काँग्रेसनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे

तिथं एनआयएनं त्यांना अटक केली होती तपास अजून पूर्ण झाला नसल्यानं तेलतुंबड़े यांना आणखी सात दिवस ताब्यात ठेवणं आवश्यक असल्याचं एनआयएनं आज न्यायालयाला सांगितलं त्यानुसार न्यायालयानं तेलतूंबड़े यांची कोठडी वाढवली

एवढ्या मोठ्या प्रमाणात मास्कची निर्मिती आणि विक्री करणारा लातूर हा राज्यातला पहिला जिल्हा ठरला आहे

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली

संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणं या रुग्णालयांना बंधनकारक असणार आहे असं टोपे यांनी सांगितलं

कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज अंबाजोगाईतलं स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय महाविद्यालय तसंच बारामती गोंदिया आणि जळगावच्या शासकीय वध्कीय महाविद्यालयासह नांदेडच्या डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वध्कीय महाविद्यालयाचा या तपासणी केंद्रांमध्ये समावेश आहे या चाचणी केंद्रासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री साधनं तसंच अन्य बाबी संबधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार करण्याचे आदेशही दिले आहेत यामुळे कोरोना तपासणी स्थानिक स्तरावर करण शक्य होणार आहे या तपासणी केंद्रांची निर्मिती लवकरात लवकर करण्याचे निर्देश वद्यक्रीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत बाबा आमटे यांचे अनुयायी आणि सिंधुर्दुग इथं उभारलेल्या वसुंधरा विज्ञान संस्थेचे संस्थापक चंद्रकांत बाबाजी उर्फ सी

नाईक यांच आज पहाटे मुंबईत निधन झालं